विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्यमंत्र्यांशी द्रदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधताना ते काल बोलत होते भारत शांतीप्रिय देश असून नेहमीच शेजारी राष्ट्रांशी चांगले संबंध प्रस्थापित करण्याचा भारताचा प्रयत्न राहिला आहे मात्र देशावर आलेल्या संकटाला सडेतोडपणे उत्तर देण्यासही आपला देश तयार असल्याचं पंतप्रधान म्हणाले चीनशी परवा झालेल्या संघर्षात शहीद झालेल्या जवानांचं बलिदान व्यर्थ जाऊ दिलं जाणार नाही असं सांगून पंतप्रधानांनी शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली

नियंत्रण रेषेवरुन दोन्ही बाजूंनी सैन्य मागे घेण्याचा आणि संघर्ष थांबवण्याचा निर्णय सहा जूनला दोन्ही देशांच्या वरीष्ठ लष्करी अधिकाऱ्यांच्या बैठकीत झाला होता याकडे त्यांनी लक्ष वेधलं या घडामोडींचा उभय देशांमधल्या संबंधावर गंभीर परिणाम होईल म्हणून दोन्ही देशांच्या सैन्यानं झालेल्या करारांचा सन्मान राखला पाहिजे सीमा पाळल्या पाहिजेत आणि त्यात बदल करण्यासाठी एकतर्फी कारवाया करु नयेत असंही जयशंकर यांनी सांगितलं

या बैठकीत संरक्षण दलप्रमुख जनरल बिपिन रावत लष्करप्रमुख जनरल मनोज मुकंद नरवणे हवाईदल प्रमुख एअर चीफ मार्शल आर

भदौरिया आणि नौदलप्रमुख अॅरडमिरल करमवीरसिंह सहभागी झाले होते

चीनने भारताचा किती भाग ताब्यात घेतला आहे आणि आता केंद्र सरकारचं याबाबत काय धोरण आहे अशी विचारणाही गांधी यांनी केली आहे या आव्हानात्मक परिस्थितीत संपूर्ण देश शत्रूशी मुकाबला करण्यासाठी एकजूट होईल तसंच काँग्रेस पक्ष या परिस्थितीत सरकार भारतीय सैन्य सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांसोबत असल्याचं गांधी यांनी नमूद केलं आहे

या बैठकीत विविध पक्षांचे राष्ट्रीय अध्यक्ष भाग घेणार असून पंतप्रधान यावेळी भारत चीन सीमेच्या परिस्थितीविषयी सविस्तर चर्चा करणार आहेत दरम्यान उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू लष्कर प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे ग्रहमंत्री अमित शहा यांनीही शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली देशाच्या सीमेचं रक्षण करताना दिलेल्या सर्वोच्च बलिदानासाठी देश सदैव त्यांचा ऋणी राहील असं ग्रहमंत्र्यांनी म्हटलं आहे चीनसोबतच्या या झटापटीत जखमी झालेल्या सैनिकांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी असंही शहा यांनी म्हटलं आहे

भारत आपल्या कार्यकाळात बहपक्षीय व्यवस्थेला नवी दिशा देण्यांचं काम करेल असं संयुक्त राष्ट्रातले भारताचे प्रतिनिधी टी

तिरुमूर्ती यांनी म्हटलं आहे भारतासोबतच आयर्लंड मेक्सिको आणि नॉर्वे या देशांचीही सुरक्षा परिषदेत अस्थायी सदस्य म्हणून निवड झाली आहे

त्यांनी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना टाळेबंदी उठवण्याच्या द्सऱ्या टप्प्याबाबत नियोजन करण्यास सांगितलं आहे कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासंदर्भात देशभरातल्या मुख्यमंत्र्यांशी द्रदृष्य संवाद प्रणालीमार्फत चर्चेदरम्यान ते काल बोलत होते

विषाणूला रोखण्यासाठी बाधित रुग्णांच्या संपर्कातल्या व्यक्तींचा जलद शोध घेणं आणि चाचण्यांची केंद्रं वाढवण्याची सूचना पंतप्रधानांनी यावेळी केली अधिकाधिक नागरिकांना आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी टेलीमेडिसीन सुविधेसाठीचा पायाभूत आराखडा विकसित करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले कोरोना विषाणू प्रादुर्भावानंतर परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी अशासकीय संघटना आणि खासगी क्षेत्रासह सर्व संघटनांनी एकज्टीने प्रयत्न करण्याचं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी टाळेबंदी उठवण्याच्या पहिल्या टप्प्यात मिशन बिगिन अगेनच्या माध्यमातून राज्यात कशा प्रकारे व्यवहार सुरु करण्यात आले याची सविस्तर माहिती दिली गेल्या दोन अडीच महिन्यात राज्यानं मोठ्या प्रमाणावर आरोग्य सुविधा निर्माण केल्या आहेत एकीकडे हा लढा सुरु असतांना मोठ्या ग्रंतवणूकदारांशी करार करून अर्थचक्र वेगाने फिरवायला सुरुवात केली असल्याचं ते म्हणाले विविध औषधांचा समावेश असलेल्या उपचार पद्धतीस मान्यता मिळावी ग्रामीण भागासाठी व्हेंटिलेटरचा प्रखठा करावा केंद्रानं व्यावसायिक आणि अव्यावसायिक परीक्षांच्या बाबतीत विविध केंद्रीय शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून एकसमान निर्णय घ्यावा जेणे करून सर्व विद्यार्थ्यांना एकच न्याय मिळेल आदी मागण्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांकडे यावेळी केल्या

दरम्यान औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना विषाणू बाधित रुग्णांच्या संख्येनं तीन हजाराचा टप्पा पार केला आहे

तर ग्रामीण भागात नारेगावमध्ये तीन पळशी बजाज नगर आणि सिडको वाळूज महानगर इथं प्रत्येकी दोन तर रांजणगाव चिकलठाणा वडगाव कोल्हाटी इथं प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे

औरंगाबाद जिल्ह्यातल्या सिल्लोड तालुका व्यापारी महासंघानं उद्यापासून तीन दिवस जनता संचार बंदी पाळण्याचा निर्णय घेतला आहे वैद्यकीय सेवा वगळता सर्व व्यवहार तीन दिवस पूर्णपणे बंद असणार असल्याचं व्यापारी महासंघानं जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आलं आहे

तर जालना तालुक्यातल्या जामवाडी इथल्या एका साठ वर्षाच्या व्यक्तीचा कोरोना विषाणू संसर्गामुळे काल मृत्यू झाला जिल्ह्यातल्या एकूण मृतांची संख्या नऊ झाली असून कोरोना विषाणू बाधित रुग्णांची एकूण संख्या तीनशे सोळा झाली आहे

हे पाचही रुग्ण भूम इथल्या लक्ष्मी नगर इथले आहेत

केज तालुक्यातल्या माळेगाव इथळे चार तर बीड शहरातल्या हिनान नगरमधला एक रुग्ण आहे

जवळाबाजार कळमनुरी तालुक्यातल्या टव्हा इथला प्रत्येकी एक तर राक्य राखीव पोलिस दलाचे दोन जवान काल बाधित आढळून आले

तर काल आठ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली

लातूर जिल्ह्यात काल आणखी तीन कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले तर काल चार बाधित रुग्ण बरे झाल्यानं त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली

परभणी इथं काल दोन कोरोना विषाणू बाधित रुग्ण बरे झाल्यानं त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली

ध्रळे जिल्ह्यात काल एकतीस अहमदनगर जिल्ह्यात सहा तर सिंधुदर्ग जिल्ह्यात तीन कोरोना विषाणू बाधित रुग्ण बरे झाले

सतत अकरा दिवस झालेल्या वाढीनंतर पेट्रोलच्या दरात लीटरमागे सहा रुपये दोन पैसे तर डिझेलच्या दरात लिटरमागे सहा रुपये चार पैसे वाढ झाली आहे

म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिजाऊंना अभिवादन केलं राजमाता जिजाऊ या नेतृत्व कर्तृत्व आणि मातृत्वाच्या मूर्ती होत्या त्यांच्या नजरेतील स्वराज्य आणि सुराज्य आणण्यासाठी प्रयत्नशील राहू असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे

लोकसंख्येन्सार एक ते दोन हजार रुपये मानधन उपसरपंचांना दिलं आहे

उर्वरित उपसरपंचांच्या खात्यावर मानधन जमा करण्याची कार्यवाही सुरु असून ती लवकरच पूर्ण केली जाईल असं ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलं

सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी ही माहिती दिली ज्या प्रकरणी उच्च किंवा सर्वोच्च न्यायालयानं निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत अशा सहकारी संस्था वगळून इतर सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका पूढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचं पाटील यांनी सांगितलं

परिषदेनं याबाबत न्यायालयात दाखल याचिकेवर उत्तर देताना ज्या विद्यार्थ्यांना प्रलंबित परीक्षा द्यायची नसेल त्यांना पूर्व परीक्षेच्या आधारावर गुणांकन देण्याचा प्रस्ताव दिला आहे मात्र या प्रस्तावामुळे मुले कोरोना विषाणू संसर्गाचा धोका पत्करून परीक्षा देण्याचा पर्याय निवडतील अशी भीती पालकांच्या वकिलांनी व्यक्त केली त्यामुळे परीक्षा सरसकट रद्द करण्याचा निर्णय घ्यावा अशी मागणी वकिलांनी केली आहे त्यावर न्यायालयानं परिषदेला इतर पर्याय देण्यास सांगितलं आहे दरम्यान केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ सीबीएसईनं काल सर्वोच्च न्यायालयात बारावीच्या उर्वरित विषयांची परीक्षा घेण्यासंदर्भात लवकर निर्णय घेऊ असं सांगितलं

जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहल केंद्रे यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा पार पडली लातूर इथल्या दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या पुर्णांकृती पुतळ्या शेजारीच दिवंगत केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांचाही पुर्णाकृती पुतळा उभा करण्याचा ठरावही या बैठकीत पारित करण्यात आला दोन्ही नेत्यांच्या मैत्रीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे

दरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून काल ही सभा पार पडली यावेळी नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिकता नोंदणी विरोधात एकमतानं ठराव पारित करण्यात आला याला भारतीय जनता पक्षाच्या आठ नगरसेवकांनी विरोध केला

राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी फसव्या घोषणा करून दिशाभूल करत असल्याचा आरोप मुख्य समन्वयक रमेश केरे यांनी केला शेतकऱ्यांना पेरणीसाठी बियाणे घेणं कठीण झालं असून शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करावी अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संघटनेनं दिला आहे

शेतकऱ्यांची आर्थिक लूट थांबवावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा भाजपच्या वतीनं पाथरीच्या तहसीलदारांना काल दिलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे हिंगोली पोलीस दलाच्या वाहतूक शाखेतर्फे टाळेबंदीच्या काळात रुग्णांना इस्पितळात ने आण करण्यासाठी मोफत वाहन सेवा उपलब्ध करून देण्यात आली होती दोन मे ते पंधरा जून या काळात सहाशे ऐंशी रुग्णांनी या सेवेचा लाभ घेतला पोलिसांच्या सुविधेबद्दल हिंगोलीतील नागरिकांनी त्यांचे आभार मानले याविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर

भारतीय नागरिक फक्त थोड्या स्वस्त दरामुळे चीनी वस्तू खरेदी करुन चीनची ताकद वाढवत असल्याचं संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र आमटे यांनी म्हटलं आहे

वसंतराव नाईक मराठवाडा क्रषी विद्यापीठ आणि राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या वतीनं हे प्रशिक्षण देण्यात आलं उस्मानाबाद जिल्ह्यात उन्नत शेती समृद्ध शेतकरी या योजनेच्या माध्यमातून अरुणा भूमकर या महिलेनं पिठाची गिरणी तांद्रळ निर्मिती तिखट पापड शेवया निर्मिती हा उद्योग सुरू केला आहे कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटामुळे देशभर लागू असलेल्या टाळेबंदीत गावातल्या दहा महिलांना या उद्योगामध्ये हक्काचं काम मिळालं आहे याविषयी बोलताना अरुणा भूमकर म्हणाल्या

आर जाधव यांनी सांगितलं ते म्हणाले उन्नत शेती समृद्ध शेतकरी याच्यातून महिला सक्षमीकरण व्हावं हा प्रकल्प आम्ही नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पातून गटशेती या याच्यासाठी महिलांनी पुढाकार घेऊन हे कराव हे दाखवण्यासाठी आम्ही अनेक गावांमधून तिथे महिला स्वत भेट देत आहेत आणि यांचा आदर्श घ्यावा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुद्धा हा बंद ना पडता सहा ते सात महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे आणि याचा भविष्यात फायदा होऊन महिला सक्षम होतील

जिल्हाध्यक्ष महेश भूतडा यांनी काल जिल्हा प्रशासनास यासंदर्भातलं निवेदन सादर केलं

या कामांचा शुभारंभ काल त्यांच्या हस्ते झाला